कोरोनाचाधोकाटळलेला नाही तो टाळायचा असेल तर गाफील ऱाहू नका मुख्यमंत्रीउद्दवठाकरेयांचं राज्यातल्या जनतेला आवाहन

कोरोनाप्रतिबंधासाठीकेलेल्यालॉकडाऊननंतर आताहळूहळूजनजीवनपूर्वपदावरयेतंय सुरुवातीच्यानिर्बधांनंतरआताकाहीजणांच्याजगण्या वागण्यातहीशिथिलतादिसूलागलीआहे

अनेकजणपुन्हालॉकडाऊनकरावा रात्रीची संचारबंदी करावीअसंसुचवतअसले तरीतशीगरजदिसतनाहीअसंत्यांनीस्पष्टकेलं

अलिकडेचराज्यसरकारनंअनेकराजकीयसंकटंपरतावूनलावतएकवर्षाचाकार्यकाळपूर्णकेल्याचात्यांनीउल्लेखकेला यावेळीत्यांनीयावर्षभरातराज्यसरकारनंकेलेल्याविकासकामांविषयीदेखीलमाहितीदिली

सिंधुर्गतलंचिपीविमानळयेत्याजानेवारीमहिन्यापासूनसुरुकरायचाप्रयत्नअसल्याचंत्यांनीसांगितलंयाशिवायमुंबईचासागरीमार्ग मुंबईपुणेट्रुतगतीमहामार्गावरचानवाबोगदायासहपायाभूतसोयीसुविधांच्याबाबतीतसुरुअसलेल्याइतरविकासकामांचीमाहितीत्यांनीदिली पैशांचीअडचणअसूनही शेतकऱ्यांनामदतदेण्यासह विकासकामांसाठीहीराज्यसरकारमार्गकाढतकामकरतअसल्याचंत्यांनीसांगितलं

मेट्रोच्याकारशेडसाठीआरेमधेआजसुचवलेलीजागाभविष्यातअपूरीपडणारीअसल्यानं नव्यागरजेमुळेतिथल्याजंगलाचंअधिकनुकसानहोण्याचीशक्यतात्यांनीबोलूनदाखवली

प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीआजसकाळीनवीदिल्लीतल्यारकाबगंजसाहिबगुरुद्वारालाभेटदेऊनगुरुतेगबहाद्रयांच्यास्मृतीलाअभिवा दनकेलं प्रधानमंत्र्यांच्यायागुरुद्वाराभेटीसाठीकोणतीहीपोलिसयंत्रणानियुक्तकरण्यातआलीनव्हतीतसंचवाहतूकयंत्रणेतहीकोणताहीबदलकरण्यातआ शिखांचेनववेगुरुतेगबहादूरयांचाकालशहीददिनहोता

गुरूतेगबहादुरयांच्यासमाजासाठीच्यासर्वसमावेशकदृष्टीकोनाचंस्मरणकरतकालहीप्रधानमंत्र्यांनीत्यांनाअभिवादनकेलंहोतं

पहिल्याटप्प्यातआरोग्यसेवेशीनिगडीतनवीमुंबईमहानगरपालिकातसेचखाजगीरुग्णालयातीलअधिकारी डॉक्टर नर्सेस फार्मासिस्ट कर्मचारी आशा अंगणवाडीशिक्षिकाआणिमदतनीसतसंचवैद्यकीयक्षेत्रातीलविद्यार्थीयांचंलसीकरणहोणारआहे यालसीकरणमोहिमेच्यातयारीचाआढावाघेण्यासाठीआजमहापालिकामुख्यालयातीलविशेषसमितीसभागृहातटास्कफोर्ससभाझाली

मुंबईविभागीयकाँप्रेसच्याअध्यक्षपदीआमदारअशोकउर्फभाईजगतापयांचीनियुक्तीकरण्यातआलीआहे अखिलभारतीयकाँग्रेससमितीनंकालत्यांच्यानावाचीघोषणाकेली त्यांच्यासोबतमाजीआमदारचरणसिंगसप्रायांचीकार्यकारीअध्यक्षपदीतरनसीमखानमुंबईच्याप्रचारसमितीचेअध्यक्षअसतील याशिवाय माजीमंत्रीसुरेशशेट्टीयांनाजाहीरनामासमितीचंअध्यक्षपददेण्यातआलंआहे यासहमुंबईप्रदेशकाँप्रेसच्याविविधसमित्यांवरीलअध्यक्षआणिसदस्यांचीघोषणाहीकालकरण्यातआली

यानंतरयाप्रकरणातल्यासर्वआरोपींनीयेत्याचारजानेवारीलान्यायालयातहजररहावंअसेनिर्देशन्यायमूर्तीपी

आपणआजारीअसल्यानंशुक्रवारीदिल्लीतल्याएम्सरुग्णालयातदाखलझालोअसल्यानंउपस्थितराहुशकतनसल्याचंप्रज्ञासिंगयांनीन्यायाल यालाकळवलं वाशीमजिल्ह्यातल्यासंत्राग्रामम्हणूनओळखअसलेल्यामालेगांवतालुक्यातल्याम्गळागावातीलशेकडोएकरसंत्राफळबागाब्रशीजन्य रोगामुळधोक्यातआल्यानंसंत्राउत्पादकशेतकरीअडचणीतसापडलाआहे वाशिमजिल्ह्यातीलसंत्राबागेतीलझाडांनाहस्तबहाराचीनवीनपालवीफुटलीआहे

माजीशिवसेनाखासदारमोहनरावलेयांच्यानिधनाबद्दलमुख्यमंत्रीउद्दवठाकरेयांनीशोकव्यक्तकेलाआहे रावलेयांच्यानिधनानंआपल्यालाधक्काबसल्याचंमुख्यमंत्र्यांनीआपल्याशोकसंदेशातम्हटलंआहे

आपलास्वभावआणिकामाच्यापद्धतीनंरावलेयांच्याबद्दलजनतेच्यामनातआपुलकीचीभावनाअसल्याचंठाकरेयांनीम्हटलंआहे ज्येष्ठविचारवंत दैनिकतरुणभारतचेमाजीमुख्यसंपादक राष्ट्रीयस्वयंसेवकसंघाचेमाजीबौद्धिकआणिप्रचारप्रमुखमाधवगोविंदउर्फबाबुराववैद्ययांच्यानिधनाबद्दलप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीदुःखव्यक्तके लंआहे राष्ट्रीयस्वयंसेवकसंघआणिभाजपासाठीत्यांनीअनेकदशकमोठयोगदानदिलंअसंप्रधानमंत्र्यांनीआपल्याट्विटसंदेशातम्हटलंआहे